नेपाळची संसद विसर्जित पुढील वर्षी एप्रिल आणि मे मध्ये निवडणुका

व्यवसाय सुलभीकरणीसाठी पाच राज्यांद्वारे निर्धारित सुधारणा पूर्ण

मध्य प्रदेशातल्या हस्तकला वस्तु राग भोपाली नावाने जगभर पोहोचणार

शर्मा ओली यांच्या विनंतीवरून अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी नेपाळची संसद विसर्जित केली आहे सत्तारुढ पक्षातील वाढत्या मतभेदांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान ओली यांनी आज सकाळी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेऊन संसद बरखास्त करण्याची अध्यक्षांकडे शिफारस केली होती

पंतप्रधान गुरूद्वारा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या रकाबगंजसाहिब गुरुद्वाराला भेट देऊन गुरु तेगबहादूर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं पंतप्रधानांच्या या गुरुद्वारा भेटीसाठी कोणतीही पोलीस यंत्रणा नियुक्त करण्यात आली नव्हती तसंच वाहतूक यंत्रणेतही कोणताही बदल करण्यात आला नव्हता शिखांचे गुरु तेगबहादूर यांचा काल शहीद दिन होता गुरू तेगबहादूर यांच्या समाजासाठीच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाचं स्मरण करत कालही पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं होतं अमित शहा बंगाल दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज बोलपूर इथं रोड शो केला राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होऊन सत्तेवर आल्यास आम्ही पाच वर्षात सोनार बांगलाची उभारणी करू असं आश्र्वासन त्यांनी यावेळी दिलं तसंच या रोड शोला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभारही व्यक्त केले तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनलाही भेट दिली या भेटीत त्यांनी विश्र्वभारती विद्यापीठाच्या कुलगुरुंसमवेत बैठकही घेतली

रवींद्रनाथांना नोबेल पुरस्कार जाहीर करताना नोबेलच्या निवड समितीला स्वतःचाच सन्मान झाल्यासारखं वाटलं असेल कारण गुरुदेवांनी निर्मिलेलं साहित्य या पुरस्कारापेक्षाही खूप मोठं आहे अस ते म्हणाले व्यवसाय सलभता सुधारणांशी निगडित पतपुरवठा सुविधेमुळे व्यवसाय सुलभतेच्या सुधारणांनाही पुरेसा वाव मिळत आहे आतापर्यंत पाच राज्यांनी व्यवसाय सुलभतेसंबंधीच्या सुधारणांचं निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केलं आहे

याबाबत अधिक माहिती

फायझर आणि त्यांचे जर्मन भागीदार बायोएनटेक कंपनीनं ही लस विकसित केली आहे यानंतर अमेरिकेत लसीकरणाला आरंभ झाला आहे

अमेरिकेत मागील सात दिवस दररोज अडीच हजारांहून अधिक मृत्युंची नोंद होत आहे संपूर्ण अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये फायझर बायोएनटेक लसीची पहिली मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून रवी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

भोपाळमधल्या हस्तकलेच्या वस्तुंचं राग भोपाली असं नामकरण करत या वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत जरी जरदोजी आणि ज्यूटच्या हस्तकलेच्या विविध वस्तूंसाठी भोपाळ प्रसिद्ध आहे या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न मध्य प्रदेशमधल्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू करून प्रत्येक जिल्ह्याला आत्मनिर्भर करावं अशा सूचना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिल्या आहेत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानंही जरी आणि जरदोजीच्या वस्तूंसाठीचं मुख्य केंद्र भोपाळ इथं बनवण्याचा निर्णय घेतल्याचं भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया यांनी म्हटलं आहे

उत्तर प्रदेश ग्रामीण भागातील जमिनी आणि मालमत्तांसंबधीचे तंटे मिटवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष मोहीम हाती घेतली आहे ग्रामीण भागाला सतावणाऱ्या या जमीनविषयक समस्येचं निराकरण करण्यासाठी पहिल्यांदाच अशा स्वरुपाची मोहीम राबवण्यात येत आहे

कृषी कायदे विरोधी पक्षांना देशाचा विकास झालेला नको असल्यानं ते कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे अयोध्येतील कुमारगंज इथल्या नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी हा आरोप केला प्रगती आणि विकासाचा मार्ग शेतकऱ्यांच्या शेतांमधूनच जाणारा आहे त्यामुळे शेतकऱ्यांची भरभराट आणि त्यांचं हित साध्य करण्यालाच सरकारचं प्राधान्य आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्री महाराष्ट्र कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसून कोविडवरची लस आल्यानंतरही लोकांनी आणखी सहा महिने तरी मास्कचा वापर करत रहावं असं आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज समाजमाध्यमाद्वारे लोकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे आवाहन केल

काही युरोपीय देशांमध्ये शाळा सुरू केल्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला हे लक्षात घेऊन राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत सावधगिरी बाळगत आहे नव्या कोरोनाबाधितांची संख्या अटोक्यात येण्यातलं सातत्य टिकून राहिलं तरच शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं कोरोनाच्या संकटामध्येही राज्यातली विकासकामं सुरू असल्याचं सांगून राज्याची आर्थिक स्थिती अस्थिर असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली तसंच कांजूरमार्ग इथल्या मेट्रो कारशेड मार्गाच्या मुद्याचाही त्यांनी उल्लेख केला

केंद्रीय क्रीडामंत्री किरण रीजिजू यांनी नुकताच समाज माध्यमावरून या उपक्रमाचा प्रारंभ केला होता

सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटीही या उपक्रमात उत्साहानं सहभागी होत आहेत

यामध्ये महाराष्ट्राच्या मल्लखांबसह गटका कलरीपयत्तू थांग ता या पारंपरिक खेळांचा समावेश आहे भारताला देशी खेळांचा संपन्न असा वारसा लाभला आहे या खेळांच जतन करून त्यांना उत्तेजन आणि प्रसिद्धी मिळावी यासाठी क्रीडा मंत्रालायानं प्राधान्यानं काम करणं आवश्यक आहे आणि खेलो इंडिया हे खेळाडूंसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे असं क्रीडामंत्री किरेन रीजिजू यांनी याबाबत बोलताना सांगितलं फास्टटॅग देशात येत्या एक जानेवारीपासून वाहनांना फास्टटॅग लावणं अनिवार्य करण्यात येणार आहे

फास्टटॅगमुळं टोल नाक्यावर रांगेत लागणारा वेळ कमी होणार आहे तसंच पथकराची रोख रक्कम न भरता ही रक्कम आपोआप संबंधित प्रवाशांच्या खात्यातून वजा होणार आहे रेल्वे मध्य रेल्वेनं प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते नागुपर दरम्यान विशेष अति जलद उत्सव रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे

या विशेष रेल्वे गाड्यांसाठीचं आरक्षण उद्यापासून रेल्वेच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे

यामध्ये तीन सुवर्ण दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे या स्पर्धेत भारताकडून पाच महिला आणि आठ पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये अमित पंघल मनीषा मौन आणि सीमरनजीत कौर या तिघांनी सुवर्ण सतीश कुमार आणि साक्षी चौधरी या दोघांनी रौप्य तर सोनिया लाठेर पूजा राणी गौरव सोळंकी आणि मोहम्मद हुसामुद्दीन या चार खेळाडूंनी कांस्य पदकांवर आपलं नाव कोरलं आहे रविवार थंडीचा दिवस उत्तर भारतात थंडीची लाट आली असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे दोन दिवसही कडाक्याच्या थंडीचे असणार आहेत हिमाचल प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी आहे